राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनास प्रारंभ होईल राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या आठ मार्चला महाविकास आघाडी सरकारचा द्रसरा अर्थसंकल्प सादर करतील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांचा ठेवण्यात आला आहे सभाग्रहात आमदारांसाठी विशिष्ट अंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अधिवेशनाच्या पार्श्वभ्रमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले कोरोना विषाणू संसर्ग काळात भ्रष्टाचार करण्यात आला असा त्यांनी आरोप केला या आरोपातून ते कोरोना योद्ध्यांची चेष्टा करत असून आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांची कीव करावीशी वाटते असं मुख्यमंत्री म्हणाले कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून दुसरी लाट वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली राज्यात रूग्ण संख्या वाढत आहेत तिथं सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली पूजा चव्हाण हिचा मृत्यू दुर्दैवी असून या प्रकरणाचा स्वतंत्र आणि निष्पक्षरित्या तपास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं पूजा चव्हाणचे आई वडील आज आपल्याला भेटले त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही मात्र नैतिकतेच्या आधारावर राठोड यांनी राजीनामा दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान मंत्रीपदापासून दूर राहून या संदर्भातल्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं राजीनामा दिल्यानंतर राठोड यांनी सांगितलं चौकशीपूर्वीच विरोधी पक्षातर्फे आपली बदनामी करण्यात आली पोलिस तपास करत आहेत त्यातून सत्य बाहेर यावं ही आपली भूमिका असल्याचंही राठोड म्हणाले पूजा चव्हाण सोबतची त्यांची छायाचित्रं तसंच या प्रकरणासंबंधी ध्वनिफीत सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यापासून भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आज सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते वाळू चोरी पोलिसांच्या बदल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या परीस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असून हे विषय अधिवेशनात मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा आजपासून राज्यात सुरू होणार आहे

पाटील यांनी दिली

लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देणार असलेल्या रुग्णालयांची यादी लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचंही लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितलं औरंगाबाद शहरात तीन आरोग्य केंद्रार ज्येंष्ठांकरता लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे

सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत लस दिली जाणार असल्याचं महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितलं मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्या प्रमाणे विधीमंडळात सर्व सदस्य एकत्र आले त्याप्रमाणेच याप्ढेही हा न्याय हक्काचा लढा साम्हिकपणे लढू यासाठी राज्य शासन म्हणून जे काही करण्याची आवश्यकता आहे ते सर्व केलं जाईल त्यात कमी पडणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

मात्र कोरोना विषाणूचा प्रादर्भाव अजूनही कायम आहे त्यामुळे प्रशासक नियुक्त काळात निवडणुका घेणं शक्य नसल्याचं राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला कळवलं असून प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे त्यानुसार राज्य मंत्रीमंडळानं काल हा निर्णय घेतला या निर्णयामुळे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकही लांबली आहे बाल संगोपन योजनेअंतर्गत अनाथ आणि तत्सम बालकांचं संगोपन करणाऱ्या पालक तसंच संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासही राज्य मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली

नांदेड इथल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यासही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे

राज्याचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांनी काल पदभार स्वीकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं प्रष्पग्रच्छ देऊन स्वागत केलं

आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते

व्ही रमण यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ काल साजऱ्या झालेल्या राष्टीय विज्ञान दिनानिमित्त नाशिकच्या स्नेहिल यांच्या रमण इफेक्ट संदर्भातील संदेशाचा उल्लेख करुन देशाचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं जून मध्ये पावसाळ्याच्या अनुषंगानं जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जल शक्ती अभियान सुरू करण्यात येणार आहे जेव्हा अणि जिथं पावसाचं पाणी पडेल ते साठवा हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून पाणी बचत आणि नियोजनाची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली

मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या दोन बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले दरम्यान संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर काल हिंगोलीत बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लातूर शहरात शनिवार आणि रविवारी संचारबंदी पाळण्यात आली काल जिल्ह्यात संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद मिळाला काल द्पारनंतर अनेक द्कानं सुरु झाली तर नागरीकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे प्रशासनानं सर्व दकानं उघडण्याची मुभा दिली असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सर्व द्कानं उघडी राहणार आहे

शहर आणी ग्रामीण भागातले आठवडी बाजार मात्र प्वढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत बुलडाणा जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे

या मोहिमेंतर्गत परभणी शहरातल्या वैष्णवी मंगल कार्यालय मनपा रुग्णालय आणि जूना पेडगाव रोडवरील आरोग्य केंद्रावर आरटीपीसआर आणि रॅपिड अँटिजन चाचणी शिबिर आयोजित केलं आहे शहरातले व्यापारी व्यावसायिक नागरिकांनी त्यांच्या सोईनुसार सदर केंद्रावर जाऊन तात्काळ कोरोना तपासणी करुन घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केल आहे

प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतुत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये फेब्रवारी महिन्यात तीन वेळा झालेल्या गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला

केंद्र सरकारच्या विविध करांना महागाईसाठी जबाबदार ठरवत याचा निषेध म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार सायकलवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनात येणार आहेत

संजय नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या अध्यासन केंद्राचे संचालक तथा मराठी विभागप्रम्ख डॉ दासू वैद्य यांच्याकडे मुकुदराज अध्यासन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे

परीक्षेची प्रश्न पत्रिका एक तास उशिरा आल्यानं औरंगाबाद शहरातल्या काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींनी गोंधळ घातला दरम्यान या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवरुन उत्तरे प्रवणारी कंट्रोल रुम चिकलठाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केली खोकडप्रा परिसरातल्या एका अभ्यासिकेतून उत्तरे पुरवणाऱ्या या रॅकेटमधल्या तिघांना तर गेवराई तांडा इथल्या एका परीक्षा केंद्रातून दोघांना पोलिसांनी अटक केली